ही योजना झाल्यानंतर मराठवाड्याला द्रष्काळाला सामोरं जावं लागणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ते म्हणाले

श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं हिंगोली इथं जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं

बीड इथं जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं पोलिस दलासह विविध पथकांनी यावेळी राष्ट्ध्वजाला मानवंदना दिली नांदेड इथं राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते गुजरी माता उद्यानात ध्वजारोहण झालं यावेळी हुतात्मा स्तभांस प्रष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उस्मानाबाद इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते तर परभणी इथं जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगूरू डॉ प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक प्रवीण बर्दापूरकर यांचं मराठवाडा इथं कमी पडतो या विषयावर व्याख्यान झालं मराठवाड्यातल्या विविध क्षेत्रातल्या मागासलेपणावर बर्दापूरकर यांनी भाष्य केलं

यावेळी महापौर नंद्कुमार घोडेले मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड मनपा आयुक्त निपूण विनायक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

हे विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आलं होतं या विधेयकामुळे शासकीय निवासस्थानांच्या परिसरात राहणाऱ्यांना हटवण्याच्या प्रक्रियेला गती येईल तसंच पात्र व्यक्तिंना शासकीय निवासं उपलब्ध होतील असं सूत्रांनी सांगितलं

दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते प्रशासकीय तसंच पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत